या प्रस्तावाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणांत केली होती

नौदल किनारी भागांत तर हवाई दल त्याच्या तळालगत असलेल्या क्षेत्रातील छात्रांना प्रशिक्षण सहाय्य करणार आहेत

या अंतर्गत प्रत्येक भारतीयाला एक आरोग्य आय डी मिळेल ज्यामुळे देशातील वैद्यकीय सेवांमध्ये स्लभता येण्यास मदत होणार आहे चंदीगड लडाख दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव पुद्चेरी अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या प्रदेशांचा यात समावेश आहे योग्य डॉक्टर शोधणे त्यांच्याबरोबर नेमणूक घेणे सल्लामसलत शुल्क भरणे आदींबाबत नागरिकांना जागरूक केलं जाणार आहे ट्राय भारतीय द्रसंचार क्षेत्रात चीनमध्ये उत्पादित केलेल्या वस्तूंचा वापर करण्याएवजी देशांतर्गत उत्पादनात गती दिली पाहिजे असं मत ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणाचे अध्यक्ष आर

शर्मा यांनी व्यक्त केलं आहे

प्राधिकरणाने यापूर्वीचं स्थानिक दूरसंचार उपकरणांच्या निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सविस्तर शिफारसी दिल्या असल्याचं शर्मा यांनी सांगितलं आहे

यानिमित्त अटलबिहारी वाजपेयी यांच्या नवी दिल्लीतल्या सदैव अटल या स्मृती स्थळावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मंत्र्यांनी आज आदरांजली अर्पण केली अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्र विकासात दिलेलं योगदान देश कधीही विसरणार नाही अस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारतीय सांस्कृतिक संबध परिषदेच्या वास्तूमधल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या छायाचित्राचं अनावरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी हे छायाचित्र चितारलं आहे अमित शहा श्रध्दांजली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे देशभक्तीचे आणि भारतीय संस्कृतीचा आवाज होते अशा शब्दांत केंद्रिय मंत्री अमित शहा यांना वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे वाजपेयी यांच्या सुशासनाच्या धोरणांनुसार काम करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं शहा यांनी आपल्या संदेशांत म्हटलं आहे आदरांजली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे बळकट भारताचा आणि मजबूत पक्षाचा पाया रचण्यात मदत झाली असून ते नेहमीच प्रेरणा देत राहतील अशा शब्दांत जावडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ग्जरात ई फायलिंग गुजरात उच्च न्यायालयानं खटल्यांच्या ऑनलाईन नोंदणीचा आणि संबंधित खटल्याच्या सद्यस्थितीची माहिती ऑनलाईन देण्याच्या सेवेचा प्रारंभ केला आहे गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश विक्रम नाथ यांच्या हस्ते काल या नवीन सेवेचा प्रारंभ करण्यात आला यामुळे खटल्याशी संबंधित व्यक्तिला आपल्या खटल्याची अद्ययावत माहिती ऑनलाईन मिळणार आहे

यामध्ये रेल्वे स्थानक आणि परिसरांतील स्वच्छता राबवणं आणि या नियमांचे नियमित पालन कसं केलं जाईल यावर भर देण्यात आला

विविध पर्यटक स्वागत केंद्रांवर पंतप्रधानांचे भाषण काल थेट प्रसारित करण्यात आलं

अमेरिकेत तिरंगा अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम स्क्वेअर इथं काल भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तिरंगा फडकवण्यात आला अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदाच तिरंगा फडकवण्यात आला भारताचे महा वाणिज्य दूत रणधीर जैस्वाल यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भारतीय नागरिक पारंपरिक पोषाखात हजर होते कमला हॅरिस बायडेन भारताचा गौरवपूर्ण वारसा आपल्या आईने आपल्यामध्ये बिंबवला असं अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या डेमोक्रेटिक उमेदवार कमला हॅरिस यांनी भारतीय अमेरिकन नागरिकांना संबोधित करताना सांगितलं आपल्या आईने रुजवलेल्या भारतीय इडलीबद्दलची प्रेमळ आठवणही त्यांनी यावेळी सांगितली आपले आजोबा चेन्नईतील रस्त्यावरुन फिरताना आपल्याला जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही देशांतील स्वातंत्र्यसेनानींच्या गौरवगाथा ऐकवत असंत याबद्दलही कमला यांनी सुरेख वर्णन केलं

जहाज बुडाले बंगालच्या उपसागरात काल एम व्ही अख्तर बनू हे हलकं जहाज बुडालं असून तेरा एक खलाशी बेपत्ता झाले आहेत

तटरक्षक दल आणि नौदलाचे जवान या ठिकाणी शोध मोहीम राबवत आहेत पाऊस उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशांत गेले काही दिवस सुरु असलेले संततधार पाऊस डोंगरउतारावरुन येणारं पाणी यामुळे उत्तर प्रदेशातील नद्याच्या पाणीपातळीत वाढ होत आहे

रत्नागिरी जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला असून जगबुडी आणि वाशिष्ठी नद्यांना पूर आला आहे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे नदी काठाजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले जात आहे आपत्कालीन यंत्रणा त्यासाठी सज्ज झाली आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल नमस्कार